जिल्हा पातळीवरही या संचामुळे विषाणू संसर्ग परीक्षण करता येणं शक्य होणार असल्याचं या वृत्तात म्हटलं आहे

यापैकी कोरोनामुक्त झालेल्या पाच रुग्णांना रुग्णालयातून सुटी देण्यात आली आहे

या सर्वांवर कोविड कक्षात उपचार सुरु आहेत

राज्याच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून एप्रिल महिन्यात सात आणि चालू मे महिन्यात आतापर्यंत फक्त पाच घटनांची नोंद झाली आहे

अन्न औषध प्रशासन आणि पोलिस विभागानं संयुक्तपणे ही कारवाई केली दरम्यान औरंगाबाद शहरात संचारबंदीच्या काळात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्या पाच जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन विक्रेत्यांविरोधातही कारवाई केल्याचं पोलिस विभागानं जारी केलेल्या पत्रात सांगितलं आहे

जिल्ह्याच्या शहरी तसंच ग्रामीण भागात हे आदेश लागू राहतील ही कामं करताना शासनाच्या यासंबंधीच्या सर्व नियमांचे पालन करणं आवश्यक आहे अंमलबजावणी करताना काही चूक अथवा जाणिवपूर्वक दूर्लक्ष केल्यास फौजदारी गुन्हा दाखल करण्याचा इशाराही या आदेशात देण्यात आला आहे

या शिबीरात शंभरहून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान केल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे

या दोन्ही गाड्या तेलंगणात धर्माबाद सीमेवर जाणार असून त्यानंतर हे कामगार तेलंगणा राज्याच्या गाड्यांनी त्यांच्या गावाकडे जाणार आहेत नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीतील कांद्याचे लिलाव आज सकाळपासून पूर्वेवत सुरू झाले आहेत लासलगाव इथं कोरोना बाधित रुग्ण आढळल्यानं कांद्याचे लिलाव बंद करण्यात आले होते तर विंचूर बाजार समिती प्रतिबंधित क्षेत्रात असल्यानं या भागातील कांदा लिलाव बंद आहे

सकाळी साडे अकरा वाजेच्या सुमारास बसलेल्या या धक्क्याची तीव्रता दोन पूर्णांक दोन रिश्टर स्केल एवढी होती